खेलो इंडिया अंतर्गत पहिल्या हिवाळी क्रीडा महोत्सवाला आजपासून जम्मू काश्मीर मधे गुलमर्ग इथं प्रारंभ प्रामाणिकपणे स्वतःची प्रगती साधून निःपक्षपातीपणे स्पर्धा करणाऱ्या आणि आपली संपत्ती वाढवण्याच्या प्रयत्नातही भ्रष्टाचाराविरोधी भूमिका घेणाऱ्या प्रत्येकाच्या पाठिशी केंद्र सरकार खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे

केंद्र सरकानं नियमांचं सुलभीकरण आणि पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून देशातली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला असं ते म्हणाले

भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजवूत असून आर्थिक धोरणंही अधिक स्पष्ट आहेत त्यामुळेच भारत पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्टही गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यादृष्टीनं भारत सहकार्य निःपक्षपाती स्पर्धा संपत्ती निर्माण आणि कालबाह्य कायदे मोडीत काढणं अशा चार पिऱ्यांवर काम करत आहे असं ते म्हणाले येस बँकेतल्या खातेदारांच्या ठेवी सुरक्षित असून या पेच प्रसंगावर रिझर्व बँक लवकरच तोडगा काढेल असं आब्बासन केंद्रीय अर्थनंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं आहे

येस बँकेच्या कर्मचाऱ्यांचे एका वर्षाचे पगार आणि ठेवी तसंच देणी यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

बँकेच्या व्यवस्थापनात गैरप्रकार होत असल्याचं चौकशी यंत्रणांना आढळल्यावरुन संबंधितांची कसून चौकशी करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलीं दरम्यान येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतल्या घरावर काल सक्त वसुली संचालनालयाने छापा किला मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली तसंच पुरावे गोळा करण्यात आले आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्या सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये विशेष ग्रामसभा आणि महिला सभांचं आयोजन तकरावं असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत या सभांमध्ये पोषण पंचायत जमिनींविषयीचे कायदे शिक्षण सुरक्षा गर्भवती महिलांचं आरोग्य आणि समान संधी अशा विषयांवर चर्चा केली जावी असं पंचायत राज मंत्रालयानं सर्व राज्यांच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हाज़ आहे

अंगणवाडी सेविका सखी सेविका आणि सुईण यांच्यासारख्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यकींच्या सहकार्यानं या सभा आयोजित केल्या जाव्यात असंही केंद्र सरकानं सांगितलं आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेला चालना देण्यासाठी आज देशभरात जनऔषधी दिवस साजरा केला जात आहे

प्रत्येक जनऔषधी केंद्रांमध्ये दूरदर्शनच्या माध्यमातून प्रधानमंत्र्याचा संदेश प्रसारित होणार असून निवडक केंद्रांमध्ये चर्चात्मक कार्यक्रम होणार आहेत केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी

सदानंद गौडा उत्तरप्रदेशात वाराणसी इथं होणाऱ्या कार्यक्रमात तर राज्य मंत्री मनसुख मांडवीय जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा इथं होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील

तसंच औषधांची किरकोळ विक्री करणाऱ्या औषध केंद्रांची ही जगातली सगळ्यात मोठी साखळी असल्याचंही मानलं जातं नागरिकांना चांगल्या दर्जाची औषधं परवडाणाऱ्या दरात उपलब्ध व्हावी या उद्देशानं ही मोहिम सुरु करण्यात आली आहे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ

राज्य सरकारांनी रुग्णालयातले विलगीकरण कक्ष तपासणी प्रयोगशाळा आणि इतर सुविधा तातडीनं उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश त्यांनी दिले या आजाराविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करावी अशी सूचना आरोग्यमंत्र्यानी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या आरोग्यमंत्र्याना केल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण म्हणून चेहऱ्यावर लावल्या जाणाऱ्या मास्कचा काळाबाजार करणाऱ्या औषधविक्रेत्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला

या घाजेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे या हल्ल्याचं कारस्थान रचणाऱ्या आणि त्याला पाठबळ देणाऱ्या सर्वांना जागतिक समृदायानं एकजू नि विरोध करावा आणि त्यांच्याकडे याचा जाब मागावा असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हाऊं आहे

हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचं अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी म्हा किं आहे अफगाणिस्तानमधल्या हाजरस या समुदायाचे दिवगंत नेते शहीद माजारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते

कोरोना विषाणूच्या प्रभावाच्या पार्बभूमीवर या देशांनी आपापली कार्यान्वयन क्षमता साभाळावी आणि ताकद वाढवावी अशी विनंती युएनच्या सूत्रांनी केली आहे भारताबरोबरच चीन कंबोडिया थायलंड नेपाळ इाऊी आणि जर्मनी या देशांना ही विनंती करण्यात आली आहे

तणावग्रस्त परिस्थितीत सलोखा आणि सद्भाव वाढवण्याच्या दृष्टीने वृत्तांकन करणं आवश्यक आहे मात्र तसं न करता विपरीत वृत्तांकन केल्याबद्दल मीडिया वन आणि एशियाने न्यूज भी या वृत्तवाहिन्यांचं प्रसारण उद्यापर्यंत बंद राहील असं मंत्रालयानं आपल्या निर्देशात म्हा के आहे

खेलो इंडिया अंतर्गत पहिल्या वहिल्या हिवाळी स्पर्धांना आज जम्मू काश्मीरमध्ये गुलमर्ग इथं प्रारंभ होत आहे

केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीत आज महोत्सवाचं उद्घा उ असून रिजिजू काल गुलमर्ग इथं पोहोचले आहेत रिजिजू यांनी काल गंदेरबल इथं आयोजित एका कार्यक्रमात भाग घेऊन युवकांशी संवाद साधला

त्यांची गाठ तिसऱ्या मानांकित जपानच्या क्विन्सी ओकाजावा बरोबर होईल